मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे खरीपातलं सोयाबीन कपाशीला मात्र या परतीच्या पावसाचा फटका बसला आहे औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्या काल रात्री उशिरापर्यंत चांगला पाऊस झाला जालना जिल्ह्यात बहुतांश भागात काल रात्री तीन ते चार तास जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्याना पूर आला आहे

नागझरीसह दहा बंधाऱ्यांमध्ये जलसाठा वाढला आहे बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात सलग दोन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा वारणा माणगंगा आणि अग्रणी नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे आटपाडी कवठेमहांकाळ जत या द्व्काळी तालुक्यातल्या नद्यांना पूर आला आहे कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला पूर आल्यानं या मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे जत तालुक्यातही बोर नदीला पूर आला शिराळा आणि वाळवा ताल्क्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे भात ऊस सोयाबीन भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वाळवा तालुक्यात वारणा गावाकडं जाणारा मार्ग दहा फुटानं खचला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे धुळे जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये पिकांचं न्कसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातून भिमा नदीत वीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे सोलापूर जिल्ह्यातल्या लघ् आणि मध्यम प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाला आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात पुणे पंढरपूर रस्त्यावर वीडणीजवळ पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात दिवाळीतही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे

या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्राबाबत आक्षेप घेणाऱ्या दोन उमेदवार प्रतिनिधींनी सकाळी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीच्या अभिरुप मतदानावेळी कोणताही आक्षेप नोंदवला नाही दुपारी चार वाजता या दोघांनी आक्षेप नोंदवल्यावर त्यांना पुन्हा चाचणी मतदानासाठी संबंधित अर्ज भरून देण्यास सांगितलं असता दोघांनीही अर्ज भरून आक्षेपाची कार्यवाही पूर्ण करण्यास नकार दिला त्यामुळे या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं संबंधित निवडणूक अधिकारी तसंच तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे

मतदान यंत्रात हेराफेरी होऊ शकते अशी जनभावना असल्याचा दावा त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात केला आहे प्रत्येक फेरीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर मतांची आकडेवारी तात्काळ जाहीर करावी आणि त्यानंतरच प्रढच्या फेरीची मोजणी करावी व्हीहीपॅटच्या मोजणीसाठी मतदान यंत्र निवडीची मुभा उमेदवारांना द्यावी

न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती हरी हृषिकेश रॉय यांच्या पीठानं चिदंबरम यांना एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या सुरक्षा हमीवर काल जामीन मंजूर केला मात्र आय एन एक्स मीडीया भ्रष्टाचार प्रकरणाच्या तपासावर या जामीनामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत असं न्यायालयानं सांगितलं दरम्यान काळा पैसा वैध करण्याच्या एका अन्य प्रकरणात चिदंबरम सध्या सक्तवसली संचालनालय ईडीच्या अटकेत आहेत

या विलिनीकरणामुळे बँकांच्या व्यवसायाला काही फायदा होणार नाही उलट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं निदर्शनं करणाऱ्या संघटनांनी सांगितलं औरंगाबाद शहरात क्रांती चौक इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेसमोर संघटनांनी काल निदर्शनं केली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या महिनाभरात फाईल ट्रॅकींग सिस्टीम सह विविध शैक्षणिक प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा राबवण्यात येणार असल्याचं कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी सांगितलं

विद्यार्थी समाजमाध्यमं आणि विद्यापीठ प्रशासन यामध्ये योग्य तो समन्वय ठेऊन कार्यक्षमता गतीमानता आणि पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असल्याचं कुलगुरू म्हणाले

औद्योगिक परिसरात यावेळी कापसाच्या तराजूचं पूजन करण्यात आलं तसंच विक्रीसाठी कापूस आणलेल्या शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं

हिंगोलीतल्या आडगाव इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले

नियामक मंडळाच्या निवडण्कीनंतर नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह नवीन पदाधिकारी आज कार्यभार स्वीकारतील तोपर्यंतचे हिशेब आणि ताळेबंद प्रशासकीय समितीनं संबंधित निबंधकांकडे सादर करावेत असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

तिसऱ्या कसोटीत द्विशतक आणि पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावत मालिकेत पाचशे एकोणतीस धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास यांत्रणा यांनी हे प्रदर्शन भरवलं आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे